हा जाहीरनामा म्हणून दांभिकतेचा दस्तऐवज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे ते आज अरुणाचल प्रदेशात पासीघाटजवळ आयोजित निवडणूक प्रचारसभेत बोलत होते आपलं सरकार शेतकऱ्यांना फसवण्याचं पाप करणार नाही असं सांगत त्यांनी पीएम किसान योजने बद्दल माहिती दिली देशातल्या आताच्या निवडणुकीत जनतेला विश्वास आणि भ्रष्टाचार यामधून तसंच ध्येय आणि षडयंत्र यामधून निवड करायची आहे असं ते म्हणाले आज संध्याकाळी गोंदिया इथं मोदी यांची प्रचारसभा होणार आहे काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी उद्या केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत ते आज संध्याकाळी कोझीकोडे इथे पोहचणार असून उद्या अर्ज दाखल केल्यानंतर ते वायनाड इथे एक प्रचार सभा घेणार आहेत केरळमध्ये निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात तेवीस एप्रिलला मतदान होणार आहे राज्यातली मतदारांची वाढलेली संख्या लक्षात घेत येत्या निवडणुकीसाठी दोन हजारहून जास्त नवी मतदान केंद्रं सुरू करण्यात येणार आहेत यामुळे आता राज्यात एकूण सत्त्याण्णव हजार सहाशे चाळीस मतदान केंद्र असतील येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना प्रसारणाच्या वेळांचे वेळापत्रक आज मुंबईतल्या आकाशवाणी केंद्रात लॉटरी पद्धतीनं जाहीर करण्यात आले

गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध जोडल्याचा आरोप करत विवेक चंपानेरकर या राष्ट्रीय लोकसेवा स्वयंसेवक संघांच्या कार्यकर्त्यानं गेल्या आठवडयात ही बदनामी याचिका दाखल केली आहे

संयुक्त अरब अमिरातीनं जेश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य निसार अहमद तांत्रे याला भारताच्या ताब्यात दिलं आहे निसार याच्यावर पुलवामा इथं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे

पाकिस्तानतच्या ताब्यात असलेल्या भारतीय कैद्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर आणि राष्ट्रियत्वाची खातरजमा झाल्यानंतरही दीर्घकाळ त्याची सुटका होत नसल्याबद्दल भारतानं चिंता व्यक्त केली आहे

ऑनलाइन शिक्षण हे देशातल्या प्रत्येक कानाकोप यात पोचू शकणारं शिक्षणाचं सर्वोत्कृष्ठ साधन आहे असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे ते नवी दिल्लीत इग्नू म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बोलत होते

प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासणाऱ्या अमेरिकेतल्या एका संस्थेनं हा अहवाल प्रसिद्ध केला आहे क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या समीर वर्मापाठोपाठ एच एस प्रणोयचं आव्हानही संपूष्टात आलं आहे